साखर आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिलं

साखर उद्योगातली तज्ज्ञ संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतदादा साखर संस्थेच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील असं ते यावेळी म्हणाले साखर उद्योगाशी संबंधित एक कायमस्वरूपी संग्रहालय पुण्यातल्या साखर संकुलाच्या आवारात उभारण्याच्या प्रस्तावाला या सभेत मान्यता देण्यात आली भारतातली ऊसशेती आणि साखर उद्योगाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटनांचा मूर्त इतिहास या संग्रहालयाच्या निमित्तानं साकारला जाणार आहे

याबाबतीत इतर विभागांच्या तुलनेत राज्यात पुणे विभाग अव्वल ठरला आहे पुणे प्रादेशिक विभागातल्या खासगी रुग्णालयांमध्ये झालेल्या अवयवदानांतर्गत प्ण्यानं राज्यातल्या आणि देशातल्याही इतर शहरातल्या रुग्णालयांमधल्या रुग्णांना अवयवदान केलं आहे अशी माहिती पुणे प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली

यामुळे महापालिकेने उरलेल्या सदनिकांकरिता योजनेसाठी अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या नागरिकांसाठी ही योजना खुली केली आहे आणि प्रथम पैसे भरणाऱ्यांना सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली हडपसर खराडी आणि वडगाव इथं या सदनिका बांधण्याचं काम सुरू आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राववण्यात येणार आहे

या सदनिकांसाठी सोडत आणि प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे याची सोडत येत्या सोमवारी काढण्यात येईल

ज्यांनी कर भरला आहे अशा मालमत्ताधारकांना मिळकत करातून वजावट मिळणार आहे अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली प्ण्याच्या लोहगाव विमानतळावरून होणारी कोरोना प्रतिबंधक लसीची वाहतूक तूर्त प्ढच्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेल्या कोविशील्ड लसीच्या कोट्यवधी डोसची देशाच्या इतर भागात विमानाद्वारे वाहतूक केली जाणार आहे मात्र अद्याप त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची सूचना आलेली नसल्याचं या सूत्रांनी स्पष्ट केलं

प्णे आणि परिसरात आज आकाश दिवसभऱ ढगाळ होतं उद्याही असंच वातावरण राहणार आहे आणि हलक्या पावसाची शक्यता आहे

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत